ईशान्य राज्य विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह तसंच ईशान्येतल्या सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत या मंडळाची स्थापन झाल्यापासूनची ही पहिलीच बैठक आहे

दशरथ पिंपळसे असं त्याचं नाव असल्याचं पोलीसांनी सांगितलं एक जुलै रोजी राईनपाडा क्विं ही मारहाणीची घटना घडली होती मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सूरु आहे मुंबई आणि उपनगरात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे काही ठिकाणी पाणी साचलं असून उपनगरीय रेल्वे वाहतूक संथपणे सुरु आहे

रायगड जिल्हयातील महाडनजिक असलेल्या शिवथर घळ येथे पाण्यात बुडाल्याने एका पर्यटकाचा मृत्यू झाला सिंधूर्द्र्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात तिलारी घाटात काल संध्याकाळी एक चारचाकी दरीत कोसळल्यामुळे पाचजण दगावले हे पाचही तरुण बेळगावचे होते पावसाळी सहलीसाठी ते तिलारी घाटात आले होते या सर्वाचे मृतदेह काल रात्री उशिरा दरीतून बाहेर काढण्यात आले